नितीन राऊत यांची ग्वाही

कष्ठरोगाविरूद्वच्या लढ्यात भारतानं गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती केली असून कृष्ठरोग निर्मुलनाच्या पातळ्या यशस्वीपणे गाठल्या आहेत असे गौरवोदगार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले नवी दिल्ली इथं कृष्ठरोग निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय गांधी प्रस्कारांचं वितरण करताना ते आज बोलत होते डॉ

धर्मशक्त् आणि कष्ठरोग मोहीम संस्थेला हे प्रस्कार देण्यात आले सध्या कष्ठरोगाचे रूग्ण आढळण्याचं प्रमाण दहा हजार लोकसंख्येमागं एक एवढं खाली आणण्यात यश मिळाल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं वैज्ञानिक संशोधक संस्था आणि समाजसेवकांच्या अथक प्रयत्नांमुळं कष्ठरोगाबाबतचे गैरसमज आणि पर्वग्रह बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत असं सांगत कष्ठरोगाचं त्वरित निदान होऊन त्यावर योग्य उपचार करण्यात येण्याच्या गरजेवर राष्ट्रपर्तींनी यावेळी भर दिला या रोगाबाबतचे समाजात असलेले गैरसमज हे चिंताजनक असून जनजागृती करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले

उत्तम निर्णय आणि वेगानं प्रगती करण्याकरिता देश पात्र असूनसूद्धा या समस्या अद्यापही अस्तित्वात आहे मात्र सध्याचं सरकार अत्यंत वेगानं ही कार्य पूर्ण करीत असल्याम्ळे जनतेचा विश्वास आम्हाला प्राप्त झाला असून निवडण्कांमध्ये मोठा पाठिंबा सुद्धा लाभत आहे लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देतांना मोशन ऑफ थँक्स अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते

एस टी अंतर्गत सहा वेळा एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल सरकारला प्राप्त झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याकरिता कोणत्याही प्रकारची कसर सोडलेली नाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिलशाद गार्डन इथं तर भाजपाध्यक्ष जे

मतमोजणी मंगळवारी होईल निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या केंद्राच्या याचिकेवर उदया स्नावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे खटल्यातील फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चार दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध केंद्राची ही याचिका उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली होती जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत कष्ट त्याग इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले

समारंभास प्रम्ख पाहणे म्हणून विद्यापीठ अन्दान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा

भूषण पटवर्धन उपस्थित होते

उच्च शिक्षणानं नवी पिढी स्संस्कृत आणि संस्कारक्षम होत असताना या पिढीनं माता मातृभाषा भारतमाता आणि निसर्गमातांचं संरक्षण करावं जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी समर्पित भावनेनं कार्य करावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं उच्च शिक्षणात आता विद्यापीठ अन्दान आयोग क्लग्रू शिक्षण प्रणाली ऐवजी ग्रूक्ल शिक्षण पध्दती आणणार असल्यानं विद्यार्थ्यांनी राजकीय कटप्तळी होवू नये यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांनी त्यांना असामाजिक घटकापासून द्र ठेवावं असं प्रतिपादन विद्यापीठ अन्दान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ

राज्यसभैत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज ही माहिती दिली उर्वरित गावांना टप्प्याटप्प्यानं द्रसंचार सेवा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं गेल्या महिन्यापर्यंत सुमारे चार लक्ष नऊ हजार किलोमीटर लांबीची ऑप्टिल फायबर तार यासाठी वापरण्यात आली आहे

सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते वीजदर संदर्भात एम ई आर सी कडे प्रस्ताव आला असून त्यासाठी जनस्नावण्या घेण्यात येतील त्यामध्ये महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येईल संघटनेच्या वतीने शेतीपंप वीज बीले वीज दर आणि कृषी संजीवणी योजना तसेच औदयोगिक वीज ग्राहकांचे वीज दर स्पर्धात्मक पातळीवर आणणेबाबत उपाययोजना करणे नवीन वीज दर वाढ प्रस्तावास स्थगिती देणेबाबत निवेदन देण्यात आले नागप्र महानगरपालिका आणि ऑरेंजसिटी कल्चरल फांडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज उदघाटन आज नागपूर इथं राज्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी चित्रपट क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते

या चित्रपट महोत्सवात रशियन चित्रपट लिझाझ टे प्रदर्शित केला जाणार आहे या सोबतच डॉ श्रीराम लागू यांच्या स्मृति प्रित्यर्थ सामना हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे तसंच या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल चित्रपट रसिकांसोबत या चित्रपटाचा चर्चात्मक विश्लेषण करतील हा चित्रपट महोत्सव नऊ तारखेपर्यंत चालणार आहे या दरम्यान विविध कलात्मक चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना घेता येईल

विधानभवनात वस्त्रोदयोग आयुक्तालयाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

राज्यस्तरीय सायटोलाजी अर्थात शरीरातील पेशिंच्या आकाराचा आणि कार्याचा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने करावयाचा अभ्यास या विषयावरील दोन दिवसीय परिषदेचं आयोजन नागप्रच्या अखिल भारतीय आयर्विज्ञान वैदयकीय संस्थेत येत्या आठ आणि नऊ फेब्रवारी रोजी करण्यात आले आहे नागपूरच्या एम्समध्ये होणारी ही पहिलीच राज्यस्तरीय परिषद आहे कर्करोगाचे योग्य निदान व्हावे यासाठी नवीन माहीती आणि नवे तंत्रज्ञान यांची देवाण घेवाण करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे एम्सच्या कार्यकारी अध्यक्षा मेजर जनरल विभा दत्ता यांनी आज याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली खरीप हंगामादरम्यान क्यार आणि महा चक्री वादळाम्ळे जिल्ह्यात झालेल्या परतीच्या आणि अवकाळी पावसाम्ळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांचा सामान्य जमीन महसूल जिल्हाधिकारी स्मन चंद्रा यांनी काढलेल्या एका आदेशान्सार स्ट देण्यात आली आहे

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं जळीत प्रकरणातील पीडित य्वतीची आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नागपूर इथं रूग्णालयात जाऊन विचारपूस केली हिंगणघाट इथं गेल्या सोमवारी या युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या पीडितेवर सध्या नागपूर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचार स्रू आहेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी या पिडीतेची विचारपूस करून राज्य सरकार पिडीतेच्या क्टूंबियास सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं या प्रकरणातील आरोपीला फाशीच झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांना दिली रूग्णालयात दाखल पिडीतेची प्रकती चिंताजनक आहे यावेळी महिला आणि बाल विकास राज्यमंत्री बच्च कड यांनी ही आज सकाळी रूग्णालयात जाऊन पिडीतेची भेट घेऊन विचारपस केली दरम्यान हिंगणघाट इथल्या घटनेच्या निषेधार्थ आरोपीला कठोर शासन आणि महिला तरुणींच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध सामाजिक संघटना सर्व पक्षीयांतर्फे मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं नागपरच्या वैदयकीय महाविदयालयात कोरोना संशयित दोन रूग्ण काल दाखल झाले

बी बी एस चे शिक्षण घेत असून या दोघांना कोरोना आजाराबाबतची लक्षणं दिसून आल्यानंतर नागपूरच्या वैदयकीय महाविदयालयात दाखल करण्यात आलं होत याम्ळे रूग्णालयात या संशयित आजाराम्ळे ग्रस्त रूग्णांची संख्या तीन झाली आहे यापूर्वी रूग्णालयात दाखल झालेला एका व्यक्तीच्या रक्ताचे नमूने बाधित नसल्यामुळे त्याला सूटी देण्यात आली आहे